अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते शेतीत पिकांसाठी गरजेप्रतेच पाणी वापरण्याची कमी पाण्यात येणारी पिकं घेण्याची तसंच ठिबकसिंचन आणि तुषारसिंचनाद्वारे ऊसाची शेती करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली ग्रजरातमध्ये ऊसासाठी तुषारसिंचन पद्धत बंधनकारक केल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढलं शिवाय साखरेचा उताराही वाढल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं सर्व गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा असं आवाहन करतानाच जी ग्रामपंचायत पाण्याचं योग्य नियोजन करेल त्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर वाढीव निधी दिला जाईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात जलजीवन मिशनसाठीचे दिशानिर्देशही पंतप्रधानांनी जारी केले लद्दाख मधलं लेह आणि हिमाचल प्रदेशातल्या मनालीला जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याचं अटल बिहारी वाजपेयी बोगदा असं नामकरण आज करण्यात आलं आठ किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर शेहेचाळीस किलोमीटरने कमी होणार आहे या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत देशवासियांना नाताळ सणाच्याही श्भेच्छा दिल्या

लखनऊ इथं अटल बिहारी वैद्यकीय विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीत सदैव अटल या अटलजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह इतर केंद्रीय मंत्री यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी अटलजींच्या समाधीला प्ष्पांजली अर्पण केली

प्रामध्ये पूर्णत पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी पंच्याण्णव हजार रुपये तर अंशतः पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे सदरचा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला असून त्याच्या वाटपाचं नियोजन करण्यात आलं आहे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली

या कामामुळे जालना दादर जालना जनशताब्दी रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे दुपारी दोन वाजेपर्यंत हा वाहतुक खंड असेल त्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत होणार आहे

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले हा कायदा कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही मात्र गैरसमजातून काही लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं तर तनवाणी यांनी या कायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनाच्या घोषणा लिहिलेले फलक हाती घेऊन मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले

शेकटा गावाजवळ एक कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या या अपघातात एक प्रवासी जखमी झाला

यामध्ये कुस्त्यांची दंगल महिला बालकल्याण कक्षात पाककृती स्पर्धा आदी उपक्रमांचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला

या निमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे आज सकाळी चर्चमधून नाताळनिमित्त पारंपरिक कॅरोल गायन तसंच विशेष प्रार्थनासभा घेण्यात आल्या